पूरग्रस्त केरळ राज्यात बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू

दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांसाठी मूल्य निर्धारकांची तरतूद करणारं नवं विधेयक आणण्याचा सरकारचा विचार

मुर्लीनी ज्ञानार्जनातून जगाचं नेतृत्व करावं असं वित्त मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांचं आवाहन

बोंडअळीचा प्राद्रर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सांधिक एकात्मिक उपाययोजनांवर भर द्यावा नागपूरचे जिल्हाधिकारी श्री अश्विन मुदगल यांचा सल्ला पूरग्रस्त केरळ राज्यात बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे

अलापूझा त्रिशूर आणि एर्नाकुलम जिल्हयांमध्ये अनेक लोक आताही अडकले असल्याची शक्यता आहे तिनही दलांच्या कर्मचाऱ्यांसोबत तटरक्षक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल मासेमार आणि स्थानिक लोक देखील बचाव कार्यात सकीय सहभाग नोंदवत आहेत

डी आर एफ

दरम्यान भारतीय हवामान खात्यानं आगामी दोन तीन दिवसात पावसाची तीव्रता कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी तिनही दल आपत्ती व्यवस्थापन केंद्र सरकार तसंच अन्य राज्य सरकारांनी एकत्रितपणे केरळमध्ये उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीला हाताळण्यात पुढाकार घेऊन समन्वयानं काम केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे दरम्यान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री कुमार स्वामी यांच्याशी तिथल्या पूरपरिस्थितीबाबत चर्चा केली असून सर्वतोपरि मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिंचं विसर्जन आज द्रपारी हरिद्वारच्या हर की पौडी मध्ये मानस कन्या नमीता यांच्या हस्ते झालं यावेळी केंद्रीय गृहमंत्री श्री राजनाथ सिंग भाजपा अध्यक्ष श्री अमित शाह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ आणि त्यांचे उत्तराखंडचे समपदस्थ श्री त्रिवेन्द्रसिंग रावत उपस्थित होते दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांचं योग्य मूल्य निर्धारण होण्यासाठी केंद्र सरकार नोंदणीकृत मूल्यानिर्धारकांची तरतूद करणारं नवं विधेयक आणेल असं केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितलं दिवाळखोरी संदर्भातील नवे नियम आणि कायदे लागू झाल्यानंतर अशा मूल्यानिर्धारणांची निर्माण झालेली गरज भागवण्यासाठी ते विधेयक नव्या नियमांचं कायद्यात रूपांतर करेल अशी अपेक्षा आहे सध्या या क्षेत्रात असलेल्या निर्धारकांकडून योग्य ते निर्धारण पुरेशा प्रमाणात होत नाही आणि योग्य निर्धारण हाच दिवाळखोरीतील कठीचा मुद्दा असल्याचं मत कंपनी कारभार सचिव श्रीनिवास यांनी व्यक्त केलं आहे जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्हयातल्या तंगधार क्षेत्रात सीमारेषेवर भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचा घ्रसखोरीचा डाव आज उधळून लावला यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले सुरक्षा दलाच्या जवानांनी काही दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं होतं परंतु त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केल्यानंतर ही चकमक झाली दरम्यान कुपवाडा नियंत्रण रेषेजवळ काल संध्याकाळी झालेल्या स्फोटात सेनेच्या एका जवानाला वीरमरण आलं गुलाब चौकीवर तैनात असणारी राष्ट्रीय दलाची तुकडी गस्त घालत असताना सुरूंगाचा स्फोट झाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास आता वेगवान होत असून तपास यंत्रणांनी या हत्याकांडाच्या मुख्य सूत्रधारास उघड करणं आवश्यक आहे असं दाभोलकर यांचे पुत्र श्री हमीद दाभोलकर यांनी म्हटलं आहे या प्रकरणी काल औरंगाबाद इथून अटक केलेला कोण आहे आणि कोणत्या विचारसरणीनं त्यानं दाभोलकर यांची हत्या केली हे समाजासमोर येणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं

पाणी प्रवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं या नियमावलींवर हरकती मागविण्यात येत आहेत

माजी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबियांनी पाल्यांची आवश्यक कागदपत्रांसह माहिती अर्जाद्वारे सादर करण्याचं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन दिपक लिमसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे पूर्वी ज्यांच्याकडं ताकद होती तो जगावर राज्य करायचा त्यानंतर ज्यांच्याकडं पैसा होता तो जगावर राज्य करायचा मात्र आता ज्यांच्याकडं ज्ञान आहे तोच जगावर राज्य करू शकतो मुलींनो ज्ञानार्जनातून जगाचं नेतृत्व करा चंद्रपूरचं नाव जगभर पोहोचवा असं प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींना वस्तीग्रहाची अद्यावत इमारत लोकार्पित करताना केलं

जगावर सध्या राज्य ज्ञानाचं आहे ज्ञान मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असते भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये मुलींनी गुणवत्ता क्षेत्रात भरारी मारली आहे डॉक्टर मुली आणि कंपाउंडर मुलं अशी स्थिती अनेक ठिकाणी झाली आहे महाराष्ट्रामध्ये मुलींच्या गुणवत्तेतील भरारीनं मुलांपेक्षा जास्त म्रलींच्या वसतिग्रहांची आवश्यकता निर्माण झाली आहे कोणत्याही क्षेत्रात म्रलींचं अस्तित्व ठळकपणं उमटत आहेत

यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी पुस्तकातून मिळणारं ज्ञान हे केवळ स्वतःसाठी न वापरता हा देश हा समाज जगाचं नेतृत्व करणारा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं आदिवासी मुलामुलींनी शिक्षण आणि शैक्षणिक क्षेत्रासोबतच आता औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्राकडं वळावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं नागपूर जिल्हयात कपाशीवरील बोंड अछीचा प्रादुर्भाव यावर्षी देखील दिसून येत आहे कॉपसॅप योजनेद्वारे शेतकऱ्यांना बोंडअछीपासून बचावासंबंधी मार्गदर्शन केलं जातं असलं तरीदेखील अळीचा प्राद्रर्भाव कमी होत नसल्यानं शेतकऱ्यांनी सांधिक एकात्मिक उपाययोजनांवर भर देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी श्री अश्विन मुदगल यांनी केलं आहे कूषी विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार बीटी बियाणांसोबत ज्या शेतकऱ्यांनी बियाणे कंपनीमार्फत देण्यात आलेल्या रिफूजी बियाणांचा वापर केला त्यांच्या शेतात पिकांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे विभागानं कॉपसॅप एपद्वारे ही माहिती उपलब्ध करून दिल्यानं संबंधित शेतकऱ्यांना पिकांच्या बचावासाठी मार्गदर्शन केलं जात आहे डॉ सुधीर अग्रवालांचं पुस्तक खरोखरंच एक संग्रही पुस्तक आहे पुस्तक हे मन्रष्याच्या प्रगतीसाठी किती आवश्यक असतं यासाठी तरी ते वाचायलाच हवं असं प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार श्री गिरीश व्यास यांनी केलं त्यांच्या हस्ते आज भारताचे परराष्ट्र धोरण मोदी पर्व या डॉ सुधीर अग्रवाल लिखित प्रस्तकाचं विमोचन करण्यात आलं तेव्हा ते बोलत होते पंतप्रधान श्री नरेंद्र मोर्दीनी परदेशातही आपला झेंडा फडकावला तसंच चरैवती चरैवती हा मंत्र लक्षात ठेवला असंही त्यांनी बोलताना सांगितलं या पुस्तकाचे लेखक डॉ सुधीर अग्रवाल यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी परदेश दौऱ्याला एक नवीन आयाम दिला तर मोदीजींनी त्याला मूर्त रूप दिल्याचं आपल्या मनोगतात सांगितलं राष्ट्रीय हितसंबंध हा परराष्ट्रसंबंधाचा मुळ गाभा आहे त्याची सुरूवात श्री मोदी यांनी भूतान या अगदी लहान देशापासून केली असंही ते बोलताना म्हणाले कौशल्य विकास अभियान हे युवकांना रोजगारांसबंधी मार्गदर्शन करण्यासोबतच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं माध्यम आहे या माध्यमाचा युवकांनी प्रेपूर लाभ घेतला तर युवक स्वतः आणि इतरांना देखील रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात असं प्रतिपादन कौशल्य विकास अभियानाचे सहायक संचालक श्री प्रवीण खंडारे यांनी केलं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या प्रांगणात जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संय्रक्त विद्यमानं कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मेळाव्याच आयोजन करण्यात आलं या मेछाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देत आज धुळ्यात सर्वपक्षीय नेत्यांनी दिवंगत अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली दरवर्षी महाराष्ट्र सरकारद्वारे संस्कृत दिन साजरा केला जातो

बॅडमिंटनमध्ये भारताचा सामना मालदीवसोबत आणि महिला हॉकी संघाचा सामना इंडोनेशियासोबत होणार आहे

नमस्कार